आकाशवाणी आणि बांग्लादेश बेतार करणार माहितीची देवाण घेवाण

बाजोरीया यांना उमेदवारी वैनगंगा नदी पात्रात नाव उलटून झालेल्या अपघातात दोन प्रवासी वाहण गेल्याची शक्यता

भारत आणि बांग्लादेश दरम्यान आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या करारानुसार आकाशवाणी आणि बांग्लादेशच्या बेतार या रेडिओ वाहिणी दरम्यान कार्यक्रमांची देवाण घेवाण होणार आहे सोबतच भारताच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि बांग्लादेशच्या चित्रपट महामंडळादरम्यानही करार करण्यात आला माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि त्यांचे बांग्लादेशचे समपदस्थ मोहम्मद मेहमूद यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत हे करार करण्यात आले यावेळी जावडेकर यांनी भारत आणि बांग्लादेश दरम्यान नैसर्गिक दृष्ट्या मित्रत्वाचं नातं असून संयुक्त प्राचिन वारसाही असल्याचं सांगितलं या करारामुळे आकाशवाणी आणि बेतार दरम्यान माहितीची अधिक प्रभावी देवाण घेवाण होईल असा विश्वासही जावडेकर यांनी व्यक्त केला उभय देशांच्या संयुक्त चमूच्या वतीनं बंग बंधू शेख म्जीब्र रहमान यांच्या जीवन कार्यावर चित्रपट बनविण्यात येत आहे हा चित्रपट येत्या मार्च महिन्यात प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे ग्राहकांना किमतींमध्ये अतिरिक्त सूट दिल्यामुळे निष्पक्ष व्यापार आणि स्पर्धाआयोगानं फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला नोटीस बजावली आहे स्मार्ट फोन आणि इतर साधनं विकणाऱ्या दिल्लीच्या व्यापार महासंघानं केलेल्या तक्रारींवरून ही नोटीस पाठवल्याचं बोललं जातं आहे स्पर्धा टाळण्यासाठी या दोन ऑनलाईन कंपन्यांमार्फत प्राधान्यकृत ग्राहकांना विशेष सवलत दिली जात असल्याचा आरोप या व्यापारी संघटनेनं केला आहे स्पर्धा आयोगानं या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महासंचालकांना दिले आहेत

एन यू विदयापीठातल्या वसतिग्हाच्या शुल्कवाढीसारखे प्रश्न मार्गी लावले असल्यानं तिथल्या विद्यार्थ्यांचं स्रु असलेलं आंदोलन समर्थनीय नाही असं मन्ष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे पुढच्या सत्रासाठी पाचशेहन अधिक विदयार्थ्यांनी आधीच नोंदणी केली आहे विद्यापीठाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी मंत्रालयानं उच्चाधिकार समिती नेमली आहे ही समिती सर्व संबंधितांशी संपर्कात राहील तसंच विद्यापीठ प्रशासनाला उदभवणा या प्रश्नांवर सल्ला देईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यावश्यक वस्तंच्या किंमती वाढत असल्यानं त्यावर उपाय शोधण्यासाठी स्वतः पृढाकार घेऊन सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे चलनफुगवट्याचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी आराखडा तयार करावा अशी मागणीही या संदर्भात बोलताना काँग्रेसचे मुख्यप्रवक्ते रमणदीप स्रजेवाला यांनी केली आहे अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये अभूतपूर्ववाढ होत असून त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत असताना पंतप्रधानांनी मात्र या संदर्भात मौन बाळगलं असल्याची टीकाही सुरजेवाला यांनी यावेळी केली आहे केरळातल्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश दयायची मागणी करणाऱ्या याचिकांवरची सूनावणी सर्वोच्च न्यायालयानं तीन आठवडयांसाठी स्थगित केली आहे सरन्यायाधीश एस

बोबडे यांच्या अध्यक्षतेखालचं नऊ न्यायाधीशांचं घटनापीठ साठ याचिकांची स्नावणी करत आहे त्यात मंदिर प्रवेशाव्यतिरिक्त म्स्लिम महिलांना मशीद आणि दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठी आलेल्या याचिकांचाही समावेश आहे मुंबई पूणे नागपूर पिंपरी चिंचवड तसेच नवी मुंबईसारख्या महानगरांतील विदयार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दिल्लीमधील सरकारी शाळांच्या धर्तीवर इथल्या महापालिकांच्या शाळांचा विकास करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई इथं सांगितले

शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक उपम्ख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या प्रम्ख उपस्थितीत झाली यवतमाळ विधानपरिषद पोट निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांचे बंधू सुमित बाजोरिया यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे शिवाय शिवसेना आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडाचा झेंडा रोवला विधानपरिषदेचे आमदार असलेले शिवसेनेचे तानाजी सावंत विधानसभेत निवडून गेल्याने त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडण्क होत आहे द्ष्यंत चत्र्वेदी हे विदर्भातील काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र असून सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आधाडीकडे बह्मताचा आकडा असला तरी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत बंडखोरी केली आहे

त्याचं शोधकार्य सुरु असून ते पाण्याच्या प्रवाहात वाह्न गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या नावेत बसलेले सर्व नातेवाईक असून ते आप्त व्यक्तीच्या अंतिम संस्कार विधीला जात होते

वाहन गेलेल्या दोघांचाही अद्याप स्गावा लागला नसल्यामूळे बचाव चमूला बोलावण्यात आल आहे

आज सकाळी दहा वाजेच्या सुमारासहा अपघात झाला अकोला येथून निघालेली ही बस खामगावकडे जाताना हा अपघात झाला अपघातातील जखर्मींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

प्रत्येक वाहनधारकाचा प्रवास स्रक्षित आणि सुकर होण्यासाठीच वाहतूक विषयक नियम आणि कायदे बनविले गेले आहेत या नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्त्यव्य आहे वाहतूक नियमांच्या पालनाची सुरुवात प्रत्येकाने आपल्या क्ट्ंबापासून करावी असे आवाहन आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले

बी सी दलित आणि आदिवासीं नागरिकाना देशात दय्यम नागरिकत्व बहाल करून भारताला हिंदराष्ट्र करण्याचा डाव आखत आहे असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अब् आझमी यांनी वाशिम इथं पत्रकार परिषदेत केला ते आज समाजवादी पक्षाच्यावतीनं आयोजित सी ए ए आणि एन आर सी या कायद्याच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी सुरू असलेल्या क्रांती रथ यात्रे निमित्त वाशिम इथं आले होते नागपूर पदवीधर विधानपरिषद मतदार संघासाठी वंचित बहजन आघाडी तर्फे राहल वानखेडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती नागपूर पदवीधर मतदार संघाचे प्रभारी प्राध्यापक रमेश पिसे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली पदवीधर मतदार संघात आधीपासूनच नोंदणी असणाऱ्या मतदारांना पून्हा आपले नाव ऑनलाईन नोंदणी करून मतदार यादीत सामील करण्याच्या प्रक्रियेचा निष्कारण मनस्ताप होत आहे असे सांगून पूर्वीपासूनच मतदान नोंदणी असलेल्या मतदारांना यादीत सामील करून घ्यावे असे त्यांनी सांगितले जनगणनेचा कार्यक्रम केंद्र सरकारदवारे जाहीर झाला आणि तशी प्रक्रिया सुरू झाली परंतु जनगणनेच्या प्रश्नावली नमूना अर्जामध्ये इतर मागासवर्गीयांच्या उल्लेख नसल्याने इतर मागासवर्गीयांची जनगणना होणार नाही असा आरोप भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या पदाधिका यांनी आज नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला

बी सी

बी सी जातिनिहाय जनगणना प्रबोधन दौरा आणि संपूर्ण भारतात खासदार निवेदन आंदोलन संघटनेच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे संयोजक एडवोकेट रमेश पिसे यांनी दिली मकर संक्रांतीचा सण देशभरात धार्मिक वातावरणात साजरा होत आहे सूर्याचं उत्तरायण सूरु होत असल्यानं हा सण साजरा केला जातो भरपूर पीक समृद्धी आणि प्रगतीसाठी निसर्ग आणि धरणीमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे महाराष्ट्रात या दिवशी सुगड प्जनाची परंपरा आहे एकमेकांना तिळगुळ देऊन सदभावना वेदधींगत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो काही भागात पतंग उत्सव साजरा केला जातो गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्र आणि हरयाणा यांच्यात चढाओढ आहे

दिल्ली तिसऱ्या तर ग्जरात चौथ्या स्थानावर आहे

ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केले भारताची सुरूवात निराशाजनक झाली सामन्याच्या पाचव्या षटकात मिचेल स्टार्कने भारतीय संघाला रोहित शर्माच्या रूपात धक्का दिला रोहित शर्मा अवघ्या दहा धावावर बाद झाला

तर के

जसप्रीत बृमराह शून्य धावा काढन तो नाबाद राहिला ऑस्ट्रेलिया संघातर्फे मिचेल स्टार्कने भारताचे तीन गडी बाद केले तर पॅट कमिन्स आणि केने रिचर्डसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर एडम झंपा आणि एसटाम अँगर याने प्रत्येकी एक गडी बाद केले